देशातील रबीच्या लागवड क्षेत्रात तर राज्याच्या वनेतर क्षेत्रात वाढ मात्र एकंदर वनक्षेत्र वाढविण्याची गरज आणि

जनरल नरवणे शेजारी देशांनी दहशतवादाला समर्थन देणं न थांबवल्यास त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कारवाई करण्याचा भारताचा अधिकार अबाधित असल्याचं नवे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी म्हटलं आहे

जम्मू आणि काश्मीर तसंच ईशान्य भारतात घुसखोरी रोखण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करण्यातही त्यांनी सक्रीय भूमिका बजावली आहे

यामध्ये मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या कामाचा समावेश आहे

पायाभूत सूविधा क्षेत्राला चालना देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हाती धेण्यात आलेल्या या प्रकल्पांची पुढील पाच वर्षात अंमलबजावणी केली जाईल असं सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं

प्रामुख्यानं रब्बी पिकं घेणाऱ्या राज्यांमध्ये यंदा जमिनीतील आर्द्रतेचं प्रमाण सुधारलं आहे

फास्टॅग्ज संपूर्ण देशभरात आतापर्यंत एक कोटीहून अधिक फास्टॅग्ज जारी करण्यात आले असून सध्या दररोजएक लाखांहून अधिक फास्टॅग जारी करण्यात येत आहेत इलेक्ट्रॉनिक यंत्रणेद्वारे जलद गतीने पथकर संकलनासाठी सरकारने वाहन मालकांना फास्टॅग अनिवार्य केले आहेत

उपनगरीय गाड़या आणि इंगामी तिकिटांच्या दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही

यामध्ये राज्यातील नवी मुंबई आणि चंद्रपूर दोन शहरांचा समावेश आहे

वनेतर क्षेत्रातील वृक्षाच्छादनात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे

ही वाढ प्रामुख्यानं रायगड मुंबई उपनगर ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातली आहे राज्याचा यामध्ये देशात दुसरा क्रमांक आहे

ऐकू या याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

पुण्यातही आनंदवन संस्थेतर्फे दारु नको दूध प्या या संदेशासह व्यसनमुक्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

उस्मानाबाद उस्मानाबाद जिल्ह्यातल्या आठ पंचायत समितींपैकी चार पंचायत समितींवर शिवसेनेचे तर प्रत्येकी दोन पंचायत समितींवर भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेसचे सभापती विजयी झाले आहेत अहमदनगर अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉप्रेसच्या राजश्रीताई घुले पाटील तर उपाध्यक्षपदी कॉप्रेसचे प्रताप शेळके यांची बिनविरोध निवड झाली आहे लातर देशभरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न केवळ चिंतेचा नसून तो चिंतनाचा असल्याचं मत जिल्हा बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष उमा व्यास यांनी काल लातूर मध्ये व्यक्त केलं

वाशीम नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ वाशिम जिल्ह्यातील कारंजा इथं काल राष्ट्र जनजागरण समितीच्या वतीनं शहरातून भव्य रॅली काढून उपविभागीय महसूल अधिकारी यांना निवेदन देण्यात देण्यात आल

नांदेडहून पनवेल कडे येणारी गाडी दर शनिवारी संध्याकाळी साडे पाच वाजता निघेल

निरोप आकाशवाणी पूणे केंद्रातील आकाशवाणी वार्षिक प्रस्कार विजेत्यांचा सत्कार काल पूणे केंद्राच्या सभागृहात करण्यात आला याच कार्यक्रमात केंद्रातील सर्वोत्तम कर्मचारी वार्षिक पुरस्कारही प्रदान करण्यात आले कालच सेवानिवृत्त झालेले उप संचालक राजभाषा साहेबराव सोनवणे आणि सहाय्यक अभियंता मुकुंद मोघे यांना कर्मचाऱ्यांतर्फे निरोप देण्यात आला

वर्षभरात खेळल्या जाणाऱ्या एकंदर क्रिकेट सामन्यांची संख्या त्याचा क्रिकेटपट्रंवर येणारा ताण या गोष्टी लक्षातघेऊन हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे

पोलीस अहमदनगर महाराष्ट्र पोलीस दलामार्फतगेल्या डिसेंबरमध्ये पुरणे या ठिकाणी घेण्यात आलेल्या ऑल इंडिया कमांडो स्पर्धेत अहमदनगर इथल्या पोलीस दलातील पोलीस शिपाई गणेश पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे या स्पर्धेत देशभरातील सुरक्षा आणि पोलीसदलातील संघ सहभागी झाले होते हवामान राज्यात नववर्षात थंडीचा कडाका वाढत असून तापमानातही हळूहळू घट होत असल्याचं दिसून येत आहे

उद्यासकाळपर्यंत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या तर कार्यक्रमात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे